पक्षानं यंदाच्या निवडणुकीत वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या अनेक विद्यमान खासदारांना संधी दिलेली नाही नव्वद वर्षांचे लालकृष्ण अडवाणी यांच्यासह बी सी खंडरी करिया मुंडा यांच्यासह अनेक ज्येष्ठांच्या या यादीत आता मुरली मनोहर जोशी यांचं नावही समाविष्ट झालं आहे जोशी हे कानपूरचे विद्यमान खासदार आहेत

यामध्ये अवैध मद्यसाठा अंमली पदार्थ दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे अशा कारवाईत तमिळनाडू प्रथम स्थानावर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली

आपल्यावर सुमारे दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचं कर्ज असल्याचंही गडकरींनी यात नमूद केलं आहे

या नव्या नियमांमुळे नवी औषधं आणि चाचण्यांच्या मंजूरी संबंधी नियमांमध्ये बदल केले जातील नवीन औषधं मानवी उपचारासाठी नव्या औषधांचा शोध तसंच चिकित्सात्मक चाचण्यांवर हे सर्व नियम लागू होतील

सुषेण गुप्ता असं त्याचं नाव असून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासह संरक्षण दलाच्या अनेक व्यवहारात त्याचा सहभाग होता अशी माहिती इडीच्या अधिकाऱ्यांनी दिली काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंध कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली राजीव सक्सेना याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली याच प्रकरणात गौतम खेतान आणि ख्रिश्वेन मिशेल या दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे

त्यामुळे नियंत्रण कक्षात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं हे विमान काल रात्री मुंबईहून सिंगापूरकडे निघालं होतं आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते सिंगापूर विमानतळावर सुखरूप उतरलं

मुंबईहून मुरूड जंजिऱ्याकडे जाणाऱ्या एस टी बसमध्येही काल बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती ही बस अलिबाग जिल्ह्यातल्या रेवदंडा स्थानकात येताच बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली

कर्जत आगाराच्या एका बसमध्ये नुकताच बॉम्ब सापडला होता त्यापार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे

प्लाचा अंदाज न आल्यानं दुचाकी खड्यात पडून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

महिला एकेरी सामन्यात वृषाली गुम्मादी साईउत्तेजिता राव यांच्यामध्ये तर किदंबी श्रीकांत याचा सामनाहाँगकाँगच्या विंग की विनसेंस सोबत असेल